पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोविड नियंत्रणासाठी लष्कराच्या तयारीचा आढावा

गृहविलगीकरणात असलेल्या कोविड रुग्णांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक सुचना जारी

पंतप्रधान आणि लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी कोविड व्यवस्थापनात लष्कराकडून केल्या जात असलेल्या विविध उपक्रमांविषयी चर्चा केली लष्कराचे वैद्यकीय कर्मचारी विविध राज्य सरकारांना उपलब्ध करुन देण्यात आले आहेत तसंच देशात विविध ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपाची रुग्णालये उभारली जात असल्याची माहिती नरवणे यांनी यावेळी दिली आयात केलेले ऑक्सिजन टँकर आणि वाहनासाठी विशेष कौशल्ये आवश्यक असलेले मनृष्यबळ प्रवलं जात असल्याचं नरवणे यांनी म्हटलं आहे लष्काराकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांची मोदी यांनी प्रशंसा केली परदेश भारतात कोरोनाचा प्रादु्भाव वाढत असताना जगभरातून मदतीचा हात पुढे येत आहे

अमेरिकेतून ऑक्सिजन निर्मिती उपकरणे आणि ऑक्सिजन सिलिंडर घेऊन उद्या दोन विमानं पोहोचणार आहेत आठवड्यातून अशी तीन विमानं भारतात मदत घेवून येणार आहेत आज रात्री संयुक्त अरब अमिरातीहून व्हेंटिलेटर आणि फॅव्हिपीरवीर औषधे घेऊन मालवाहू विमान येणार आहे

अनेक जागतिक औषध उत्पादक कंपन्यांनी रेमडेसिव्हिर टॉसिलिझुमब आणि फॅव्हिपीरवीर अशी औषधे देण्याचे आश्वासन दिलं असल्याची माहितीही श्रींगला यांनी दिली आहे मार्गदर्शक सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड रुग्णांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत यानुसार वैद्यकीयदृष्ट्या लक्षणविरहीत आणि सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना गृहविलगीकरणात राहण्याची शिफारस केली जाते या मार्गदर्शक तत्त्वांनुसार गृहविलगीकरणातील रुग्णाला उपचार करणा या वैद्यकीय अधिकाऱ्याने प्राधिकृत करणे आवश्यक असून त्यासाठी निवासस्थानी आवश्यक सुविधा आणि कटुंबीयातील संपर्कापासून दूर राहणे आवश्यक आहे त्याचबरोबर गृहविलगीकरण काळात काळजी घेण्यासाठी व्यक्ती उपलब्ध असणे आवश्यक असून संबधित व्यक्ती आणि रुग्णालय यांच्यात संपर्क असण्याची अट या सूचनांमध्ये घालण्यात आली आहे

एच आय व्ही प्रत्यारोपण झालेले आणि कर्करोगावर उपचार घेत असणा या रुग्णांना गृहविलगीकरणाची शिफारस केली जाणार नाही मात्र उपचार करणार या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या तपासणीनंतर त्यांना यासाठी परवानगी दिली जाणार आहे गृहविलगीकरणात खेळती हवा राहिल असे ठिकाणतिहेरी पदर असणारे मास्क परिधान करणेऑक्सिजन तपासणी करण आवश्यक असून रेमडेसीवीर किंवा इतर कोणतेही उपचार देण्याचा निर्णय वैद्यकीय व्यावसायिकाने घेणे आवश्यक आहे आणि हे उपचार केवळ रुग्णालयामध्ये दिले पाहिजेत असंही मार्गदर्शक सूचनामध्ये सांगण्यात आलं आहे

तर हा कालावधी संपल्यानंतर पुन्हा तपासणी करण्याची गरज नसल्याचं या सूचनामध्ये म्हटलं आहे

ऑक्सिजन एक्स भारतीय रेल्वेच्या ऑक्सिजन एक्सप्रेस हरियाणा आणि तेलंगणापर्यंत विस्तारल्यामुळे राज्यांना दिलासा मिळत आहे यापूर्वी या एक्सप्रेसने महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्यप्रदेश आणि दिल्ली इथं द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन पोहोचवला आहे हे काम सातत्याने सुरू असून आणखी तीन गाड्या ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी किंवा त्याचे प्रकल्प उभारण्याच्या कामासाठी कार्यरत असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे

गरजू राज्यांना ऑक्सिजन वाहतूक सेवा पुरविण्यासाठी रेल्वे पूर्ण तयारीत असून सध्या राज्यांकडून रेल्वेला टँकर पुरवले जात असून ऑक्सिजन टँकर मिळाल्यानंतर त्याचे पुढील सर्व नियोजन राज्य सरकारांकडून केलं जातं मारुती सुझुकी ऑक्सिजन वैद्यकीय गरजांसाठी ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी हरियाणा आणि गुजरातमधील आपले उत्पादन युनिट बंद करणार आहे लोकांचे जीवन वाचवण्यासाठी ऑक्सिजन उत्पादन करून सरकारला मदत करण्यास वचनबद्ध असल्याचे कंपनीनं सांगितलं आहे

कोविन डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोणतीही तांत्रिक अडचण नाही माध्यमातून आलेल्या बातम्या तथ्यहीन असल्याचं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

लस कोविड लसीच्याएक कोटी सहा लाखांपेक्षा जास्त मात्रा अजूनही देशातल्या राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेतअशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे

लस किंमत भारत बायोटेकनं कोवक्सीन लसीची किंमत कमी करण्यचा निर्णय घेतला आहे

त्याशिवाय कॉंग्रेसचे विविध कार्यकर्तेदेखील त्यांच्या कुटुंबीयांचं लसीकरण शुल्क मुख्यमंत्री मदत निधीमध्ये देणार आहेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे देखील आपलं एक महिन्याचं वेतन आंबेडकरी कलावंतांना देणार आहेत त्यांच्या कार्यालयामार्फत जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती दिली आहे एप्रिल आणि मे मध्ये आंबेडकरी कालावंतांना कार्याक्रमांसाठी जास्त मागणी असते पण कोरोना संकटामुळे राज्यात पुन्हा संचारबंदी जारी झाल्यानं या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे म्हणून हा निर्णय घेतल्याचं या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे

यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाबरोबर स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर कोविड संदर्भातील सर्व नियम पाळले गेल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे

तृणमूल काँग्रेस आणि भाजपने सर्व जागांवर तर दावे पक्ष काँग्रेस आणि भारतीय धर्मनिरपेक्ष आघाडीने संयुक्त मोर्चा अंतर्गत निवडणूक लढवली कोविडमुळे निवडणूक आयोगाने निवडणूक प्रचाराच्या वेळेतदेखील कपात केली होती

कामगार मंत्रालयानं आज ही माहिती दिली एखाद्या सदस्याला किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला कोविडची बाधा झाल्यास इ एस आय सी किंवा इ एस आय एस च्या रुग्णालयात विनामूल्य उपचार मिळू शकतील

चारधाम वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर चारधाम यात्रा रद्द केली असल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी दिली आहे ते आज देहरादून इथं माध्यमांशी बोलत होते चारही मंदिरांचे वेब पोर्टल वेळापत्रकानुसार उघडण्यात येतील त्यावरून भाविकांना दर्शन घेता येईल तीर्थ पुरोहित आणि मंदिरांचे पुजारी पूर्वीप्रमाणे विधी करतील मात्र भाविकांना मंदिरांमध्ये पूजा अर्चना करण्यास परवानगी दिली जाणार नाही अफगाणिस्तान अफगाणिस्तानात वाढत्या सुरक्षाविषयक धोक्याचे कारण देत अमेरिकेने काबुल दुतावासातून आपला अनावश्यक कर्मचारीवर्ग मागे घेण्याचे आदेश दिले आहेत

अध्यक्ष जो बिडेन यांनी सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेण्याची घोषणा केली होती या घोषणेनंतर दोन आठवड्यांनंतर अमेरिकेने हा आदेश जारी केला आहे

या बरोबरच राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार